येत्या काही दिवसात ते अर्ज दाखल करतील अशी शक्यता आहे

शिवसेना आणि महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहता दोघांची निवड सहज होण्याची शक्यता आहे नीलम गो ्हे सध्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत

आयसीएमआर अर्थात भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेनं ही माहिती दिली आहे

उत्तर प्रदेशातल्या एका नागरिकाचा मृत्यू मुंबईत झाला आहे

औरंगाबाद इथं आज एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला औरंगाबाद शहरात आता या आजारामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या अकरा झाली आहे

नांदेड इथल्या लंगर साहिब गुरूद्वारा परिसरातून चार कोरोनाबाधित रुग्ण पळून गेले आहेत नांदेड वाघाळा महानगर पालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेशसिंग बैस यांनी काल सायंकाळी वजिराबाद पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली आहे

तिचा मृत्यूपूर्वी घेतलेला तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं नाशिक शहरातील हा कोरोनाचा पहिला बळी ठरला आहे महापालिकेच्या वतीने पूणे मार्गावर घर सर्वेक्षण करताना ही महिला आढळली होती

हे सर्व जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडलं त्यावेळी रुग्णालयातले डॉक्टर तसंच कर्मचाऱ्यांनी त्यांना टाळ्या वाजवून निरोप दिला

काल मिळालेल्या अहवालात एका राजकीय व्यक्तीचाही समावेश आहे

यावेळी रुग्णालय आणि औषधांची दुकानं वगळता संपूर्ण शहर बंद राहणार आहे जिल्ह्यात अद्याप मद्य विक्रीला परवानगी देण्यात आलेली नाही

जिल्हा प्रशासनाने काल ही माहिती दिली

केंद्राचं तीन सदस्यीय पथक यवतमाळात दाखल झालं आहे त्यांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्ष आणि प्रतिबंधित क्षेत्रातील हॅटस्पॉट मधील इंदिरानगर आणि पवारपूरा भागात रुग्णांच्या घरांची पाहणी केली तसंच नागरिकांकडून माहिती घेतली या समितीत नागपूर येथील एम्स चे डॉ संजन सोळंके डॉ विशाल शेटे व डॉ अमोल दुबे या तिघांचा समावेश आहे मुंबईत काम करणाऱ्यांना कल्याण डोंबिवली महापालिकेनं प्रवेश बंदी केली आहे शुक्रवारपासून त्यांना कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत प्रवेश मिळणार नाही मुंबईतल्या सरकारी आणि खासगी रुग्णालयात काम करणारे कर्मचारी आणि मुंबई महापालिकेत काम करणाऱ्यांची सोय मुंबई महापालिकेतर्फे केली जाणार आहे तर मुंबईतल्या बँका खासगी कंपन्या आणि इतर ठिकाणी काम करणाऱ्यांनी स्वतःची राहण्याची सोय मुंबईतच करून घ्यावी असं कल्याण डोंबिवली महापालिकेनं म्हटलं आहे परप्रांतीय मजूरांना आपापल्या राज्यात जाण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे गावी जाण्यासाठी धारावीतील मजुरांची धावपळ सुरू झाली असून अर्ज भरण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रासाठी मजूरांची खाजगी दवाखान्यांबाहेर गर्दी उसळली आहे

राजेंद्र कोरडे यांनी केली आहे अडकलेल्या मजूरांना घेऊन काल अकोल्याहून लखनऊ करिता एक प्रवासी विशेष रेल्वे गाडी रवाना झाली

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज ही घोषणा केली ते आज देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते जेईई एडव्हान्स ही परीक्षा येत्या ऑगस्टमधे होणार असून त्याच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं त्यांनी सांगितलं

राज्यभरातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर केला जाईल अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल रत्नागिरीत बातमीदारांना दिली आज राज्यभरातल्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक होत असून त्यात परीक्षांबाबतचा निर्णय होईल त्याची माहिती मुख्यमंत्री आणि राज्यपालांना दिल्यानंतर दोन दिवसांत परीक्षा जाहीर होतील असं सामंत यांनी सांगितलं विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना टप्प्याटप्प्यानं मायदेशी परत आणण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे

प्रवासाप्र्वी तपासणी केल्यानंतर ज्यांना कोरोनाची लक्षणं नसतील त्यांनाच भारतात आणलं जाणार आहे प्रवासादरम्यान सर्वांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या निर्देशांचं पालन करावं लागेल तसंच आरोग्य सेतू अॅपही सुरु करावं लागणार आहे

हे सर्वजण भारतात परतल्यानंतर त्यांची तपासणी आणि क्वारंटाईनसाठी राज्य सरकारनं योग्य तयारी करावी असंही या आदेशात म्हटलं आहे

यापैकी दहा विमानं संयुक्त अरब अमिरातीला अमेरिका इंग्लंड मलेशिया आणि बांग्लादेशला प्रत्येकी सात सौदी अरब कुवैत फिलिपाईन्स आणि सिंगापुरला प्रत्येकी पाच तर ओमान बहारिन आणि कतार देशातल्या भारतीयांना आणण्यासाठी दोन विमानं जाणार असल्याचं एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं सांगितल्याचं या बातमीत म्हटलं आहे

अशावेळी अलिबाग मधले बालरोगतज्ञ डॉक्टर राजेंद्र चांदोरकर यांनी एका नवजात बालकाला तातडीनं उपचार मिळावेत यासाठी स्वतःच्या दुचाकीवरून रुग्णालयात नेत कर्तव्यही बजावलं आणि सामाजिक बांधिलकीही जपली